न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड सुटीवर असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितलं

जम्मू कश्मीरमध्ये राज्य सरकारला विशेष अधिकार बहाल करणारं हे कलम रद्द करावं अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत

राज्यसभेत आज सदस्यांनी देशातली लोकसंख्या वाढीवर चिंता व्यक्त केली

या समस्येचा सामना करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांनी मानवी तस्करीच्या समस्येवर सभागृहाचं लक्ष वेधत विविध राज्यातल्या तरुण मुलामुलींचं शोषण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला शांततेत सुरू झालेल्या या आंदोलनाची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली नाही त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं ते म्हणाले मराठा आरक्षण प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी दलवाई यांनी केली

त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात लोकसभेत जळगावचे खासदार नाना पाटील यांनी राज्यातल्या पर्यटनक्षेत्राच्या समस्यांकडे लक्ष वेधलं पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भरीव उपाययोजना करण्याची गरज त्यांनी नमूद केली औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद इथं गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित होणारा वेरुळ महोत्सव बंद पडल्याकडे लक्ष वेधलं यासाठी निधी उपलब्ध करून देत हा महोत्सव कायमस्वरुपी सुरू करण्याची मागणी खैरे यांनी केली त्यानंतर बिहार मधल्या मुजफ्फरपूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या रंजीत रंजन तसंच राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयकडे देण्यापूर्वी प्रावे नष्ट केल्याचा आरोप यांनी केला या मुद्यावर झालेल्या गदारोळानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं होतं

ऊर्जा सुरक्षा आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण संस्थांमधल्या प्रगत संशोधनाला चालना देण्यासाठी ही योजना मुख्यत्वे राबवली जात असल्याचं मन्ष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

ग्रगलच्या एका च्कीवरून अफवा पसरवून जनसामान्यांमध्ये भीती पसरवली जात आहे असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी एन्ड्रॉईड फोनवर आधार प्राधिकरणाचा जुना संपर्क क्रमांक अचानक दिसू लागला होता मात्र कोणत्याही एजन्सीला हा नंबर मोबाईल फोन्स मध्ये समाविष्ट करण्यास सांगितलं नव्हतं असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं पोलीस तसंच अग्निशमन दलाच्या क्रमांकासोबत आधारचा द्रध्वनी क्रमांक चुकून जोडला गेल्याचं गुगलने याआधीच स्पष्ट केलं आहे याआधारे या फोन क्रमांकावरून मोबाईल फोनमधील डेटा चोरता येऊ शकता नाही असंही आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे भारतीय गोल्फ खेळाडू गगनजीत भुल्लर यानं फिजीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या अँथनी क्वायलला मागे टाकलं आणि कारकिर्दीतलं दहावं विजेतेपद पटकावलं भुछ्छर आशियाई दौऱ्यातला सर्वोत्कृष्ट भारतीय गोल्फपट्र ठरला आहे

नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं खंड दिला असून पिकांना वाढीसाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे